पूलवामा दहशतवादी हल्ल्याबाबत भारतानं बिनबुडाचे आरोप केले असल्याचा कांगावा पाकिस्तानी लष्करानं केला आहे पाकिस्तानच्या लष्करानं आज धेतलेल्या वार्ताहर परिषदेत भारतावरच खोटे आरोप केले आम्हाला युद्ध नको आहे मात्र ते लादलं गेल्यास प्रत्युत्तर द्यायला सज्ज असल्याचं पाकिस्तानी लष्करानं म्हटलं आहे सरहद्दीपासून पुलवामा खूप दूर आहे या दहशतवादी हल्ल्याशी आमचा काहीच संबंध नाही असा कांगावाही त्यांनी केला भूतकाळात आम्ही खूप चुका केल्या मात्र त्यातून शिकत पुढे आलो पाकिस्ताननं भारतापुढं शांतता प्रस्ताव ठेवला आहे भारतानं त्याचा विचार करावा दोन्ही देशात लोकशाही आहे आणि लोकशाहीप्रधान देशात युद्ध होऊ नये आम्हाला शांतता हवी आहे अशी साळसूद भूमिका त्यांनी मांडली भारतातली प्रसार माध्यमं युद्धाचं वातावरण निर्माण करत आहेत तर पाकिस्तानची प्रसार माध्यमं शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहेत असा अजब तर्क त्यांनी मांडला बांगलादेश निर्मितीसह क्लभूषण जाधव यांचा उल्लेख करत भारतच दहशतवादी कारवाया करत असल्याचा बनाव पाकिस्तानी लष्करानं केला

आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि जागतिक आर्थिक विकासात दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे सेऊल शांती पुरस्कार प्रतिष्ठानं सेऊलमधे आयोजित शानदार समारंभात मोदी यांना हा प्रस्कार दिला मोदी यांचं जीवन आणि त्यांच्या कामगिरीवर एक लघ्पटही यावेळी दाखवण्यात आला

शहरातल्या शिवाजी पुतळा ध्रून आज द्पारी निघालेल्या नाट्यदिंडीनं संमेलनाची अधिकृत सुरुवात झाली यात संमेलनाध्यक्ष प्रेमानंद गज्वी पदाधीकारी कलावंत आणि नाट्यरसिक उत्साहानं सहभागी झाले तीन दिवस चालणा या या नाट्यसंमेलनात व्यावसायिक प्रायोगिक तसंच प्रादेशिक पातळीवरील विविध नाट्याविष्कार सादर होणार आहेत यासह नाटकासंबंधित चर्चासत्र परिसंवाद आणि थेट कलाकरांचे विचार जाणून घेण्याची संधी नाट्यरसिकांना मिळणार आहे राज्यात आघाडीचं सरकार आलं तर शेतकऱ्यांच्या मालाला हमीभावासह सरसगट कर्जमाफी देण्यात येईल अशी घोषणा विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली आहे ते आज परभणीत राज्यस्तरीय कृषी आणि पशु पक्षी प्रदर्शनाच्या उद्घाटनाप्रसंगी ते बोलत होते शेतकऱ्यांनी संकटाचा सामना करत परस्थितीवर मात करावी असं आवाहन त्यांनी यावेळी केलं केंद्र आणि राज्य सरकारनं गरीबांसाठी कल्याणकारी योजना आखून त्याची प्रभावी अंमलबजावणी केल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी केलं आहे ते आज नांदेड श्री पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना प्रधानमंत्री घरकुल योजना जनधन योजना प्रधानमंत्री पीक विमा योजना रस्ते विकास रेल्वे प्रकल्प विकास अशा योजनेच्या यशोगाथा सर्वसामान्यापर्यंत पोचवण्याचं आवाहन फडणवीस यांनी यावेळी भाजपा कार्यकर्त्यांना केलं शासकीय कर्मचा यांबरोबरच आता शिक्षकांनाही सातवा वेतन आयोग लागू होणार आहे याबाबतचा शासन निर्णय आज प्रसिद्ध झाला शिक्षण विभागानं ही माहिती दिली आहे कोकण मराठी साहित्य परिषदेचे यावर्षीचे वाङ्वयीन आणि वाङ्वयेतर पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत परिषदेच्या केंद्रीय कार्याध्यक्षा नमिता कीर यांनी याबाबतची माहिती रत्नागिरीत दिली ज्येष्ठ समीक्षक आणि चरित्रकार डॅक्टर अनंत देशमुख यांना प्रदीर्घ साहित्य सेवेबद्दल कोकण साहित्य भूषण तर डॉक्टर महेश केळुसकर यांना कविता राजधानी पुरस्कार जाहीर झाला आहे सिंधुद्र्य जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला चालना मिळावी आणि खिल्या पर्यटनाला गती यावी यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून सिंधुद्र्ग जिल्हा कार्यालयाला प्रादेशिक कार्यालयाचा दर्जा देण्यात आला आहे सांगलीतल्या पहिल्या आशियाई चित्रपट महोत्सवाला आज सुरुवात झाली सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या हस्ते महोत्सवाचं उद्घाटन झालं

भंडारा शहर पाणीपुरवठा योजनेच्या भूमिपूजन कार्यक्रमात ते आज बोलत होते

या तिघांविरुद्ध खटला दाखल केल्यानंतर आठवडाभरात ही कारवाई करण्यात आली आहे

बुलडाण्यात शेगांव तालुक्यातल्या गायगांव बुद्रूक जलंब आणि सिंदखेड राजा तालुक्यातल्या किनगांव राजा तसंच चिखली तालुक्यातल्या कोलारा खिली पाणी टंचाईची तीव्रता लक्षात घेता या चार गावांसाठी पाणी पुरवठ्याकरता टँकर मंजूर करण्यात आले आहेत धुळे महापालिकेतर्फे राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिमेनिमित्त आज विशेष मोहिम राबवण्यात आली

बूलडाणा जिल्ह्यात चिखली तालुक्यात काविळीच्या साथीबाबत केवळ अफवा पसरली असुन गावक यांनी घाबरुन जाऊ नये असं आवाहन आरोग्य विभागानं केलं आहे मौजे गुंजाळा धिं मोठ्या प्रमाणावर काविळीचे रुग्ण आढळल्याचं वृत्त प्रसारित झालं होतं मोठी स्वप्न बघा सर्वपिक्षा वेगळं बनण्याचं धाडस ठेवा स्वतःचं निरीक्षण करून सुजनशील बना तंत्रज्ञानाचा ध्यास धरा आणि भारतीय विचार मुल्याचा आधार घेऊन वाटचाल करा असा पंचसुत्री मंत्र शिवाजी विद्यापीठाचे माजी विद्यार्थी आणि तिरुचिरापल्लीतील डियन ीन्स्टिट्यूट अँड मॅनेजमेंटचे संचालक डॉक्टर भीमराया मेत्री यांनी दिला

धुळे क्विं शिक्षणमहर्षी दिवंगत बापुसाहेब विसपुते उर्फ ऋषि महाराज यांच्या पुर्णाकृती पुतळ्याचं अनावरण लोकसभा अध्यक्षा सुमित्राताई महाजन यांच्या हस्ते येत्या रविवारी होणार आहे

येत्या दोन दिवसात राज्यात बह्तांश ठिकाणी हवामान कोरडं राहील उत्तर दक्षिण कोकण उत्तर मध्य महाराष्ट्रात हवामान मध्यम राहील तर मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल असा हवामान खात्याचा अंदाज आहे